त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याच्या योजनांनाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली

शेतकरी आणि व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षानं निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती या आश्वासनान्सार सरकारनं मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या दोन्ही योजनांना मंजूरी दिली बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती देतांना कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार करताना यापूर्वीची पात्रतेसाठीची दोन हेक्टर्सची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे

वार्षिक सहा हजार रूपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दिलं जाणार आहे आतापर्यंत साडेतीन कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचं तोमर यांनी सांगितलं

सहभागी शेतकऱ्यांना दरमहा त्यांच्या हिश्श्याची रक्कम योजनेत ग्रंतवावी लागेल तेवढीच रक्कम केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या निवृत्तीवेतन खात्यात भरेल असं तोमर म्हणाले

शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांसाठीच्या निवृत्तीवेतन योजनेलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे सर्व दुकानदार किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली दीड कोटी रूपयांपेक्षा कमी वस्तु आणि सेवा कराची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही योजना आहे

देशभरातल्या तीन कोटी व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल असं जावडेकर म्हणाले राष्ट्रीय सुरक्षा निधी योजनेअंतर्गतच्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यासही काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली

यामध्ये मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय नागरी तक्रार आणि निवृत्ती आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण अमित शाह यांना ग्रहमंत्री तर निर्मला सीतारामण यांना अर्थ आणि कंपनी व्यवहार खाते देण्यात आलं आहे नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत रामविलास पासवान यांना अन्न आणि नागरी प्रवठा तसंच ग्राहक संरक्षण नरेंद्र सिंह तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास आणि पंचायत राज रवीशंकर प्रसाद हे कायदा द्रसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत

राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी प्रवठा रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण संजय धोत्रे हे मनुष्यबळ विकास दळणवळण माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत खातेवाटप झाल्यानंतर बहुतांशी मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारला आहे

येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं आगमन होईल त्यानंतर सप्टेंबरपर्यंत साधारण पाऊस राहणार आहे अल् निनोचा प्रभावही कमी होणार असल्याचं या अंदाजात म्हटलं आहे दरम्यान देशाबरोबरच राज्यातही यंदा समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज आणि चार तारखेला राज्यात मराठवाड्यासह कोकण गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे

ऑनलाईन प्रवेश घेतला तरच विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या मंडळाची परीक्षा देता येणार आहे त्यामुळं शाळा महाविद्यालयांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश ऑफलाईन करू नये असा इशारा काल शिक्षण विभागानं मुखाध्यापक आणि प्राचार्यांना दिला

ही प्रक्रिया एकूण चार फेऱ्यांमध्ये राबवली जाणार आहे

बी अॅग्रो कंपनीविरूद्ध शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकऱ्यांना बांधावर कमी किमतीत खत विकले जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली संबंधित खताची तपासणी केली असता यामध्ये अन्नद्रव्य घटकाचं प्रमाण नगण्य आढळून आलं आहे दरम्यान शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक खत विक्रेत्यांकडून पक्की पावती घेऊनच खताची खरेदी करावी आणि फसवणूक टाळावी असं आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी केलं आहे

वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघान चौदाव्या षटकातच तीन गडी गमावून हे आवाहन पूर्ण केलं या स्पर्धेत उद्या न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सामने होणार आहेत

आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला जालना औरंगाबाद आणि परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामुळे निम्न दुधना प्रकल्प ते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहराजवळच्या कोल्हापूर बंधाऱ्यापर्यंत निम्न दुधना नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसंच ज्यांनी आपली जनावरं किंवा साहित्य नदीपात्रात ठेवली असतील ती त्वरीत काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली

कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं

माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात खासदार छत्रपती संभाजीराजे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा राम शिंदे प्रमुख उपस्थित होते अहिल्याबाई होळकर यांनी सर्व जाती धर्माना घेऊन काम केलं त्या महामाता होत्या

काल दुपारी ही द्र्घटना घडली चाटा गावामधला विवाह समारंभ आटोपून परत जात असतांना या टेम्पोला समोरून येणाऱ्या एका वाहनानं जोराची धडक दिल्यानं दोन्ही वाहनं पुलावरून खाली पडली